विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी आणि उत्तरेकडील थंडीच्या लाटेनं राज्यात हडहडी राष्टपती महात्मा गांधी यांची शांतता समानता आणि अहिंसा ही तत्त्व आजच्या काळात अधिक संयुक्तिक आणि उपयुक्त आहेत हे जगाला पटल्यामुळेच गांधीजींविषयी संपूर्ण जगभरात आदरभाव व्यक्त केला जात आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे गांधीजींची दीडशेवी जयंती साजरी करण्याच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय समितीची दुसरी बैठक काल राष्ट्रपती भवन इथं पार पडली त्यामध्ये राष्ट्रपती बोलत होते गांधीजींचा स्वच्छतेसाठीचा आग्रह स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून लोकचळवळ बनला असल्याचं त्यांनी नमूद केलं सीतारामन आगामी केंद्रीय अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांची मते आणि सूचना जाणून घेत आहेत

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्यादृष्टीने विशेषतः बाजारपेठेतला खप वाढविण्यासाठी उद्योगपतींनी यावेळी विविध पर्याय सुचवले

जानेवारीच्या मध्यापासून हा कांदा भारतात येण्यास सुरुवात होईल

दरम्यान भारतीय राष्ट्रीय कृषी पणन महासंघ अर्थात नाफेडकडून पुरेशा कांद्याचा पुरवठा न झाल्यानं स्वस्त धान्य दुकानातून किफायतशीर दरानं कांदा विक्री करण्याच्या योजनेला राज्यात खीळ बसली आहे

मख्यमंत्री आभार विकासकामांच्या आदेशांमधील त्रूटी दूर करून कामं सुरू केली जातील असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं सदस्य सुनिल प्रभू यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा अभिनंदनपर ठराव मांडला होता

विधानभवनात पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सुचना दिल्या पुढील नवीन वर्षापासून तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या मालाचा मोबदला आणि साठवणूकीची व्यवस्था उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करावं असंही पटोले यांनी यावेळी सांगितलं

मित्रराष्ट्रांसोबतचे संबंध मजबूत करण्याच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या देशांसोबत संयुक्तपणे युद्धसराव केला जातो

सुरक्षाविषयक आव्हानांचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी आंतर कार्यक्षमता वाढवणं तसंच परस्परांतील सामंजस्य विकसित करणं हे या सरावाचं उद्दीष्ट होतं आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी एखाद्या देशासोबतचे सैनिकी संबंध चांगले असणही महत्त्वाचं असतं भारतीय सैनिक दलात आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठीही या संयुक्त सरावाचा फायदा होणार असल्याचं हवाई दलाच्या पुणे विभागाचे प्रमुख राहुल भसीन यांनी सांगितलं आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरूसह मंजिरी गानू पुणे अनराधा पार्पील कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या काव्यसंग्रहाला नुकताच मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी प्रस्कार जाहीर झाला आहे मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावे धोडेसे ब्वास असं म्हणणारी ही कवियत्री दीर्घकाळ कविता व्रतस्थपणे लिहित राहिली प्रसिद्धी प्रस्कारांची कणेरही अपेक्षा न ठेवता त्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया

त्याअंतर्गत शाळंच्या आवारातच फळं आणि भाजीपाला पिकविण्यात येणार आहे

सरकारी शाळांमधील विदयार्थ्यांची उपस्थिती वाढावी आणि विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आणि पोषणमूल्य असलेलं अन्न शाळेतूनच उपलब्ध व्हावं हा या योजनेमागचा प्रमुख हेतू असल्याचं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं नौका सिंधदर्ग मालवणनजीकच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या गोव्याच्या दोन मासेमारी नौकांवर मालवणच्या तहसीलदारांनी मोठी कारवाई केली आहे

या दोन्ही बोटी जप्त करून त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र आणि मासेमारी परवाना रद्द करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्याचे आदेश तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले आहेत

यानंतर महापौर उपमहापौरांच्या दालनाकडे जाणाऱ्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांनी पलायन केलं आयुक्तांनी तत्काळ अतिक्रमण हटवू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांची सुटका झाली कांदा नाशिक नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून काल लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या भावात चारशे रूपयांनी घसरण झाली

कापस अमरावती अमरावती जिल्ह्यात अचलपूर इथं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्रात दीड हेक्टर क्षेत्रावर रंगीत काप्स बियाणांची लागवड करण्यात आली रंगीत कापसाचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे

विद्यापीठामधील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन सरकारच्या योजना शेतकरी वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी या सामंजस्य करारामुळे मदत होणार आहे

त्यामुळे पुणे सोलापूर पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे सोलापूर पुणे डेमू गाडी शनिवारी कुर्डूवाडीपर्यंत तर पुणे सोलापूर दरम्यान धावणारी डेमू गाडी भिगवणपर्यंतच धावेल असं रेल्वेच्या प्रसिद्दीपत्रकात म्हटलं आहे

आचार्य अत्रे यांच्या मराठाचेही ते काही काळ कार्यकारी संपादक होते विविध प्रस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं

लाग् ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत हिंगोली हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसापासून सतत ढगाळ वातावरण असून पिकं धोक्यात आली आहेत

यावर्षीचा रब्बी हगाम चांगला होणार अस वाटत असतांनाच या नव्या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहेत हवामान् उत्तरेकडील थंडीच्या लाटेनं मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पारा काल चांगलाच घसरला

उद्या सकाळपर्यंत हवामानात फारसा बदल संभवत नाही